मूमिपूजन सोहळा संपन्न

जवावदारी असल्याचं राज्य निवडणुक आयुक्त ज

सहारिया शेतकऱ्यांच्या उत्साहाचा बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा होत आहे

राज्यातील अन्सूचित जातींच्या कल्याणकारी योजना आणि अॅट्रॉसिटी कायदयाबाबतच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभाग आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडुन याबाबतच्या मागविलेल्या अधिकच्या माहितीचा अहवाल एक महिन्यात प्राप्त होणार असून तो केंद्र सरकारला सादर करण्यात येईल असं ते म्हणाले

व्यापारए शेतीए घरंए पश्धन यांचं मोठ्या प्रमाणावर न्कसान झालं आहे झालेल्या न्कसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस जिल्ह्यात दाखल होते आज या पथकानं ब्रम्हनाळए भिलवडीए भ्वनेश्वरवाडी या परिसराला भेट देवून पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी गावकऱ्यांनी भिलवडीए ब्रम्हनाळए खटाव या भागात प्राम्ख्यानं ऊसाचं पिक असून त्याचं मोठ्या प्रमाणात न्कसान झालं आहे

यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं प्रपश्चात उपाययोजनाए मदतकार्य अत्यंत उतमरित्या राबविल्याचं नमूद केलं या पथकानं भिलवडी इथं पडझड झालेली घरंए अंगणवाडीए प्राथमिक शाळार जनावरांचा गोठा आदिंची पाहणी केली तर भूवनेश्वरवाडी इथं पिकांच्या नुकसानीची पाहणी केली

बँकिंग बेत्राचा पाया मजवूत करण्यासाठी तसंच पाच ट्रिलियन डोलर अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सरकार प्रयल करत असल्याचं अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं पंजाब नॅशनल बँक ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक यांचं विलिनीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे कॅनरा आणि सिंडिकेट बँकांचंडी विलिनीकरण होणार असल्यावं त्यांनी जाहीर केलं या उपाययोजना सार्वजनिक बेत्रातील बँकांची कार्यप्रणाली अधिक वळकट करतील असं त्या म्हणाल्या गडकरी डीडव्ल्यू जिजाऊ शोघ संस्थान या नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या मध्यवर्ती भागात बांधल्या जाणाऱ्या उद्योजिका भवन प्रकल्पाचा घूमिपूजन सोहळा आज शंकरनगर इथल्या जिजामाता समागृहाजवळ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या भवनाला दहा कोटी स्तपये देण्याचं आज घोषित केलं महिला उद्योजकांनी आपल्या कर्तुत्व आणि गुणवत्ता यांच्या आषारे स्वयंरोजगार करावा यात केंद्र सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल या उद्योजिका मवनमध्ये प्रदर्शनी आणि दालने संमेलन केंद्र तसंच संशोधन केंद्र स्थापून हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं करावं असं आवाहन गडकरी यांनी केलं राज्य सरकार लष्ट्र उद्योगांना प्रोत्साहन देत असून राज्याच्या उत्पत्रात महिलांच्या बक्त गटांचे सुद्धा अनन्य सावारण महत्व आहे यासाठी राज्य सरकार दहा कोटी सूपयाचा निषी या भवनासाठी मंजूर करत असल्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केली कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर वन राज्यमंत्री परिणय फुके पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच महापीर नंदा जिचकार यांची यावेळी उपस्थिती होती

एस एम ई विकास संस्या आणि स्वयंम् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वयंमु रोजगार प्रेरणा अभियान या युक्कांसाठी लषु उद्योगाचे आणि स्वयंमु रोजगाराचे मार्गदर्शन रेणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन दिनांक एक सदेवर रोजी सकाळी अकरा वाजता वर्षमान नगर इथल्या परंपरा लोन इथं करण्यात आलं असून याचं उद्यवाटन केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे याप्रसंगी पूर्व नागपूरचे आमदार कूष्णा खोपडे अध्यक्षस्यानी राहणार असून प्रीन कूड आणि बायोफ्युअल फ्राऊंडेशनचे अध्यक्ष डॉ हेमंत जांमेकर विश्रेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या अभियानाच्या माध्यमातून एम एस एम ई च्या योजनाविषयी युवकांना जागृत करणं आणि एम

विक्वस संस्वेतर्फे प्रशिक्षण देणं तसंच आर्थिक योजनांविषयी जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्रामीण औदोगिक महामंडळ यांच्यातर्फे मार्गदर्शन हे उफ्रम राबविल्या जाणार आहे या संपूर्णपणे निशुल्क असणाऱ्या एक दिवसीय अभियानामध्ये नागपूर आणि विदर्भातील युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन एम

विकास संस्थान नागपूरचे संचालक पी

पार्लेवार यांनी आज पत्रकार परिषदेत केलं प्रकाश जायव जीएम शिवसेनेचे नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी नागपूरात सहाही जागा वरती विधानसभा निवडण्का लढवण्याची तयारी असल्याचं प्रतिपादन नागपूर इथं केलं गेल्या काही महिन्यांपासून पक्षबांधणी वरती लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी सांगितलं नागप्र मधील अनेक प्रश्न शिवसेनेनं लावून धरलेए नागरिकांना समाधान मिळेल यासाठी प्रयत्न केले याम्ळं पक्ष संघटना मजबूत झाल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं मात्र य्तीच्या जागांबाबत अंतिम निर्णय शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असं त्यांनी सांगितलं

या स्धारणांच्या माध्यमातून निर्भयए म्क्त आणि पारदर्शक निवडण्का पार पाडणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहेर असं प्रतिपादन राज्य निवडणूक आय्क्त ज

सहारिया यांनी पणे इथं केलं

त्याचं प्रकाशन सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आदित्य ठाकरे बुलडाणा स्फलामए भ्रष्टाचारम्क्तए कर्जम्क्तए प्रद्षणम्क्तए बेरोजगारम्क्तए हिरवागारए भगवा नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी ही जनआशिर्वाद यात्रा म्हणजेच माझ्यासाठी ही तीर्थयात्रा आहे असे उद्गार य्वासेना प्रम्खर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काढले तिसऱ्या टप्प्यातील जनआशिर्वाद यात्रा काल ब्लडाणा इथं पोचली तेव्हा आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते प्रत्येक शहरातए प्रत्येक चौकातए जनता जनार्धनाचं काय चाललयए काय अडचणी आहेतर काय समस्या आहेतर हे जाणून घेवून ते सोडविण्यासाठी आणि त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे शिवसेना ही बारा महिने चोवीस तास जनसामान्यांसाठी सदैव कार्यरत असते ज्यांनी मतदान केले नसेल त्यांचेही मने जिंकण्यासाठी मी आलो आहे असं ते म्हणाले अनिल बोंडे अमरावती मोझरीए कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्यात समाविष्ट असलेली विकासकामं ज्या कंत्राटरांनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा काम पूर्ण करण्यासाठी विलंब करीत आहेर अशा कत्रांटदारांवर दंड थोटवून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे तसंच अपूर्ण कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ पूर्ण करावीए असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिले पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मोझरीए कौंडण्यपूर आणि वलगाव विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते

बोंडे म्हणाले कीए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरीए श्री क्षेत्र कौंडण्यप्र आणि संत गाडगेबाबा यांची निर्वाणभ्रमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे क्रिकेट एआयआर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या द्रसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंगस्टन इथं स्रूवात होत आहेष् भारतीय प्रमाणवेळेन्सार सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईलण दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे ण वैलपोळा जीएम बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा होत आहेण शेतकऱ्यांनी काल सायंकाळी बैलांची हळद द्धानं खांदेमळणी केली आज बैलाला झूल पांधरूनर विविध आभ्षणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे॰ या निमितानं बैलांना प्रण पोळी खाऊ घातली जातेण उद्या नागप्रात तान्हा पोळ्यासह परंपरागत पद्धतीनं मारबत मिरवणूक काढण्याची पद्धत आहे यासाठी व्यापक प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त केला असून चोख रस्ते व्यवस्था ठेवण्यात येणार आहे

शेतकऱ्यांना दृष्काळाचा सामना करावा लागल्यानं पोळ्याच्या बाजारात फारशी उलाढाल झाली नसली तरीही शेतकऱ्यांनी आपल्या सर्जाराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करीत पोळा सण साजरा केला यवतमाळच्या आझाद मैदानात पारंपारिक पोळा भरविण्यात आला नगर परिषदेमार्फत भरविण्यात आलेल्या या पोळ्यात शेतकरी आपल्या बैलजोडी घेऊन सहभागी झाले उत्कृष्ट बैलजोडींना नगर परिषदेतर्फे प्रस्कारही देण्यात आला पोळ्याच्या दिवशी पारंपारिक झडत्या म्हटल्या जातात लोकसाहित्याचा उत्कृष्ट नमूना असलेल्या झडत्या यंदा राजकीय विषयावर रंगल्या